पंतप्रधानांच्या हस्ते तेथील कोनशिलेच अनावरण होईल श्री राम जन्मभूमी मंदिरावर काढण्यात आलेल्या एका विशेष टपाल तिकिटाचही त्यांच्या हस्ते अनावरण होईल

अयोध्येत आल्यानंतर पंतप्रधान प्रथम तेथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतील त्यानंतर ते जन्मभूमी स्थळावर राम लल्लाची पूजा करतील त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त जगभरातील राम भक्तांनी सर्वत्र भजन कीर्तन प्रसाद वाटप असे कार्यक्रम आयोजित करून हा सोहोळा साजरा करावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने केलं आहे या कार्यामानिमित्त सर्व अयोध्या नगरी सजली असून तिथं सर्वत्र दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे

दूरदर्शन वरूनही या कार्यक्रमच थेट प्रसारण केलं जाणार आहे

कोरोना संसर्गाच्या काळात आर्थिक संकट दूर करण्यासाठी तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अतिरिक्त कर्ज प्रवठा करण्याच्या दृष्टीनं ही योजना जाहीर करण्यात आली होती

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालायान काल ही माहिती दिली

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मिशन पातळीवर काम करत असून कोरोना संकटाचं मोठ आव्हान असतानाही रेल्वेनं यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त मालवाहतूक केली आहे प्राण्यांच्या वाहतुकीसाठीचा विशेष दर तसंच पर्यायी गोदामातील मालाच्या वाहतुकीवर लावण्यात येणार अतिरिक्त शुल्क माफ करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे

जतीन किशोर द्वितीय तर प्रतिभा वर्मा हिनं तृतीय क्रमांक मिळवला आहे

नागरी सेवेचं अत्यंत रोमांचक आणि आनंददाई क्षेत्र आपली प्रतीक्षा करत आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या युवकांनाही त्यांनी भविष्यात उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू काश्मीर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलंही काम कठीण नाही हे जम्मू आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशानं दाखवून दिलं आहे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे सतत दहशतवादाचं सावट असलेल्या या भागात आता विकासाची गती वाढली आहे सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे

विशेष म्हणजे हे लक्ष्य वेळेआधीच पूर्ण करण्यात आल आहे

दुर्गम डोंगराळ भाग सीमावर्ती भाग दूर दूर असणारी घरं आव्हानात्मक हवामान आणि विद्युतीकरणासाठी उपलब्ध असलेला अत्यंत मर्यादित कालावधी अशा अनेक अडचणींवर मात करत जम्मू काश्मीरचा उर्जा विभाग महसूल अधिकारी ग्रामसेवक लोकप्रतिनिधी अशा सर्वांनी मिळून हे लक्ष्य पूर्ण केलं

हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यातून अनेक इमारतींची पडझड झाली असून त्याचा हादरा सर्व शहरभर जाणवला स्फोटामुळ शहरात सर्वत्र धुराचे लोट उसळले होत्ते

या घटने निमित्त लेबनॉन मध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं

लातूर जिल्यात निलंगा इथं आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे बिहार राज्यातील पूर स्थिती अद्याप गंभीरचआहे उत्तर बिहार मध्ये आणखी सात लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे

समस्तीपुर सीतामढी गोपालगंज पूर्व चम्पारण या जिल्यातील पूर स्थिती अद्याप गंभीरच आहे हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत पावसानं काल महाराष्ट्रात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली मुंबईत संततधार पाऊस कोसळत होता त्यामुळे सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली

हवामान राजधानी दिल्लीत आज हवामान ढगाळ राहील श्रीनगर लडाख मध्ये आज हवामान बहुतांशी स्वच्छ राहील

कोलकाता इथं आज हवामान अंशत ढगाळ राहील तिथं हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या काही सारी पडतील

याबरोरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार